पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि सिलिगुडी इथं आज दुपारी झालेल्या प्रचारसभेत त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार टीकास्वं सोडलं केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे देशभरात गतिमान विकास झाला मात्र ममतांनी पश्विम बंगालमध्ये केंद्राच्या बऱ्याच योजनांमध्ये खीळ घालून त्या योजनांचा लाभ राज्यातल्या जनतेला मिळू दिला नाही आयुष्मान भारत ही योजना म्हणजे याचं उत्तम उदाहरण आहे असं ते म्हणाले अॅफस्पा अर्थात सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा मागे घेण्याच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आब्बासनावरून त्यांनी काँग्रेसवर टीका केली

या योजनेद्वारे गरीब कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये पाच वर्षात तीन लाख साठ हजार रुपये जमा होतील असं ते म्हणाले आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेस आणि भाजपावर जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याबद्दल ताशेरे ओढले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात मेरठ इथं घेतलेल्या प्रचारसभेत काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे निव्वळ हातचलाखी असल्याची टीका केली दरम्यान भाजपा नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज रामपूर मतदारसंघासाठी समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी बदायून मतदार संघासाठी तर भागवत सरण आणि काँप्रेसचे प्रवीण अरेन यांनी बरेली मतदारसंघासाठी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले

महाराष्ट्रात खासदार सुप्रिया सुळे मोहन जोशी यांच्यासह अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले ईशान्य मुंबई मतदार संघात भाजपानं विद्यमान खासदार किरीट सौमय्या यांना संधी नाकारली असून मुंबई महानगरपालिकेतले भाजपा गटनेते मनोज कोटक यांना उमेवारी जाहीर केली आहे जम्मू कश्मिरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी आज अनंतनाग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला

नवीन उत्तराखंड राज्याची निर्मिती भाजपाच्या प्रयत्नामुळेच झाली असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज सांगितलं उत्तरकाशी अल्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते लष्कारासाठीची समान श्रेणी समान निवृत्तीवेतन ही योजना भाजपानंच पूर्ण केली

चेन्नईमधल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी आणि अधिका यांशी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि आयुक्त अशोक लवासा यांनी आज चर्चा केली तमिळनाडूमधल्या रिक्त असलेल्या चार विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याची मागणी बहतेक पक्षांनी आजच्या बैठकीत केली निवडणुकीत होणा या पैशांच्या गैरव्यवहारांविरोधात ठोस उपाय योजना करण्याची मागणीही विविध पक्षांनी केली मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा आणि आयुक्त अशोक लवासा जिल्हा निवडणूक अधिकारी तसंच पोलीस निरीक्षकांबरोबर निवडणूक परिस्थितीचा आढावा उद्या घेणार आहेत तसंच राज्याचे सचिव आणि पोलीस महासंचालकांशीही ते चर्चा करतील

यंदा पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असेल असा अंदाज व्यक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यावर भर दिल्यामुळे जागतिक बाजारात मजबूत स्थिती असूनही भारतीय शेअर बाजार मंदावला असं मत बाजार विश्नेषकांनी व्यक्त केला

सराफांकडून सोन्याच्या मागणीत घट झाल्यामुळे दर घसरला असं अखिल भारतीय सराफ संघटनेनं म्हटलं आहे

सुरक्षादलांना ही हेलीकॉप्टर्स मिळाल्यामुळे जमिनीवर आणि पाण्यात अशा दोन्ही प्रकारच्या सुरक्षा कारवायांची भारताची क्षमता वाढणार आहे

जागतिक बाजारातल्या चढत्या ब्रेन दरांमुळे तसंच कृषी उत्पादन घटल्यानं विकासदर घसरला असं आशियाई विकास बैंकेनं म्हटलं आहे

औषध उत्पादन क्षेत्रातल्या निकोप वृद्धीमुळे झालेली ही वाढ आतापर्यंतची कुठल्याही महिन्यातली सर्वोच्च वाढ असल्याचही त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे

या पार्बभूमीवर सुरेश प्रभू यांनी आज हे सूतोवाच केलं जम्मू काश्मिर प्रकल्प निर्मिती महामंडळात झालेल्या महत्वाच्या घोटाळ्यांचा तपास जम्मू कश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या महामंडळाच्या कामकाजातल्या भ्रष्टाचाराबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारनं सत्यता शोधक समिती स्थापन केली या समितीनं सादर केलेल्या अहवालानंतर या महामंडळाच्या कार्यक्षमता आणि पारदर्शकतेत वाढ करुन भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी हा निर्णय घेतल्याचं सरकारनं स्पष्टं केलं आहे

जम्मू कश्मिर पोलिसांनी आज श्रीनगरच्या राजबाग परिसरातल्या खाजगी रुणालयातून दानिश हनिफ या दहशतवाद्याला अटक केली श्रीनगरच्या काँप्रेस आमदाराच्या निवासस्थानातून शस्वास्त्र चोरण्याच्या प्रकरणात तो सहभागी होता दक्षिण कश्मीरमधल्या पुलवामामध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीत तो जखमी झाल्यानंतर जाऊन तो खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि पी व्ही सिंधू नं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे

सायना नेहवाल आणि एच एस प्रणोयचं आव्हान मात्र आज पहिल्याच फेरीत आटोपलं